कोरोना महापालिका तयारी पुणे शहरात कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतला असून आता कोरोनाची लक्षण जाणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वेळेत तपासणी करण्यासाठी रँपिड अँटिजेन टेस्टला प्राधान्य दिलं जाणार आहे

चाचणी केंद्रांची संख्या आणि आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाणही वाढवण्यात येणार आहे रुग्णांना मोफत आणि वेळेत उपचार देण्यासाठी महापालिकेनं अडीच हजार खाटांची व्यवस्थाही केली आहे

यंदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली होती

आयुक्त विक्रम कुमार यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले आहेत भाविकांनी गर्दी न करता घरगुती पद्धतीने छटपूजा करावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे

कोरोनाच्या पार्श्वकभूमीवर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असून कोविडपासून सुरक्षित निवडणुक हे ध्येय साध्या करण्यालसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली आहे या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण नुकतंच पुण्यात झालं निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय आयुकर सौरभ राव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी आज इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली परस्कार एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या अन्न आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तेजस सुथार यांना नाशिकच्या द्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स या संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या जानेवारी महिन्यात नाशिक इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात या पुरस्काराचं वितरण होणार आहे शनिवार वाडा कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतरही पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा मात्र अजूनही बंद असल्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतला आहे दोन दिवसात शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला न केल्यास कायदा हातात घेऊन तो खुला करू असा इशारा महासंघानं पुरातत्व विभागाला दिला आहे तर केंद्र सरकारकडून स्पष्ट आदेश येताच शनिवारवाडा खुला केला जाईल अशी भूमिका पुरातत्व विभागानं घेतली आहे हवामान पुणे आणि परिसरात आज सकाळपासून ढगाळ हवामान आहे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या